आकाशवाणी नागपूर काही ठळक बातम्या

व्यंकथ्या नायडू याचं प्रांतपादन

मूंबई इथ उभारण्यात येणा या औदर्योग्राक क्रांती कद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशातील शेती क्षेत्राला मोठा फायदा होणार असं मुख्यमंत्री देवद्र फडणवीस याचं वक्तव्य

रस्ते सुरक्षा हा अतिशय महत्वाचा विषय असून भारतीय नागरिकांमध्ये आणि अभियंत्यांमध्ये याबद्दल जाणीव निर्माण करणं आवश्यक असल्याचं इंडियन रोड काँग्रेसचे महासचिव श्री संजयक्रमार निर्मल यांची स्पष्टोक्ती डॉक्टरांसाठी गुणवत्ता आर्गाण करुणा तसंच र्नितीमूल्य आर्गाण समानता हो मागदशक तत्त्व असायला हवीत असं उपराष्ट्रपती श्री एम व्यंकय्या नायडू यांनी पदवी शिक्षण घेत असलेल्या डॉक्टरांना सांगितलं ते आज पुद्च्चेरो येथे जवाहरलाल पदव्युत्तर वैद्यकोय शिक्षण आर्ाण संशोधन संस्थेच्या नवव्या पदवीदान समारंभाला संबोधित करत होते

देशातील हे सहावं सर्वात्तम रुग्णालय असून देशातल्या गरीबांसाठी वरदान असल्याचे ते म्हणाले टेर्लर्मोडसीन आर्गण टेर्लकॉन्फरन्सिंग सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संशोधनाला प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांनी संस्थेचं र्आभनंदन केलं देशातील तसेच बिमस्टेक देशांमधील सव वैद्यकांय मर्हावद्यालये या संस्थेशी जोडलेले आहेत सुशासन सावर्जानक पैशांचा र्वानयोग आण राष्ट्रीय साधन संपदेचा वापर कसा केला जातो हे जाणून घेण्याचा नार्गारकांना अधिकार असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोर्वंद यांनी म्हटलं आहे

या प्रस्कारांच्या नामांकन प्रक्रियेत नार्गारकांना मोठ्या संख्येनं सहभागी होता यावं यासाठी हीं प्रक्रिया सोपी आर्गण ऑनलाईन करण्यात आल्याचं गृहमंत्रालयानं प्रासद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे

र्वाशष्ट श्रेणीतल्या कैदयांना र्विशेष सवलत देऊन तीन टप्प्यांमध्ये त्यांची मुक्तता करण्याचा ानणय कद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकांत घेण्यात आला होता दसऱ्या टप्प्यात प्रदल्या वर्षा सहा एप्रिलला आर्गाण र्तिसऱ्या टप्प्यात दोन ऑक्टोबर रोजी कैदयांची म्रक्तता करण्यात येईल

या कैदयांच्या मुक्ततेच्या निर्धारत तारखेच्या आधी सव तुरंगांच्या र्पारसरात महात्मा गांधी यांच्या र्वचारांवर आधारांवर कायक्रमांचं एक आठवडाभर आयोजन करण्याची सूचना राज्य र्आण कद्रशांसत प्रदेशांना केलो आहे इंट्रो आरोग्य विभागातर्फे सरकारी दवाखानयांची स्थिती सुधारण्यासाठी कायाकल्प ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेबद्दल डॉ सुचित्रा मनुरकर यांनी माहिती दिली बाईट मी डॉ सुचित्रा मनुरकर प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळघाट इथं वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत आहे कायाकल्प योजनेअंतर्गत विदर्भ पावर इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने इमारतीचं व्रतनीकरण करून दिलं आहे त्या अंतर्गत त्यांनी संपूर्ण इमारतीला वॉल्व आणि फ्लोअरला टाईल्स लावून दिल्या आहेत

इमारतीची गळती दुरूस्ती करून तिथं रेन वॉटर हार्वेस्टिंगचं काम केलं आहे

केंद्राला एखाद्या प्रायव्हेट हॉस्पीटलचं स्वरूप प्राप्त झालं आहे

इंट्रो राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियनाअंतर्गत प्रजनन आणि बाल आरोग्य कार्यक्रमामध्ये माता मृत्यू आणि बाल मृत्यू कमी करणं हा महत्वाचा भाग असून या अंतर्गत जननी शिश्र सुरक्षा कार्यक्रम राबविला जातो या योजनेच्या लाभार्थी पुजा धोटे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या बाईट मी जननी शिशु सुरक्षेबद्दल बोलत आहे मी पुजा प्रफुल धोटे

त्यांनी तपासणी केली त्यानंतर मला सोनोग्राफी मोफत संदर्भित करण्यात आलं

सॅनफ्रान्सिस्को पाठोपाठ आता भारतात थेट मुंबई इथ उभारण्यात येणा या औद्योगक क्रांती कद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशातील शेती क्षेत्राला मोठा फायदा होणार अस प्र्रातपादन मुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांनी या पारषदेत केलं

यावेळी वल्ड इकॉनॉॉमक फोरमचे अध्यक्ष बोग ब्रेंड यांच्यासह देश र्वदेशातील आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री म्हणाले औदर्योगिक क्रांती कद्राच्या माध्यमातून जगभर तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती संरक्षण आदो क्षेत्रांमध्ये उत्तम काय होत आहे दावोस दौ याच्या वेळी असं कद्र मुंबई येथे स्थापन करण्याच्या करारावर स्वाक्ष या झाल्या होत्या

या कद्रामुळे महाराष्ट्रासह देशातील कृषी क्षेत्राला मोठा फायदा होईल असा र्विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला शेतीच्या र्वावध क्षेत्रात अचूक अंदाज वर्तावण शक्य होणार आहे शेतमाल ांवक्रीसाठी ांवांवध बाजारपेठांमध्ये समन्वय स्थार्ापत करणे हवामान बदलानुसार शेतीची पीक व वान यांच्या पध्दतीत बदल करणे शेती क्षेत्रात पीक साखळी र् नमाण करणे र्पकांवर र्बांडअळी सारख्या येणा या रोगांवर उपाय द्ष्काळाच्या र्पारस्थितीवर उपाय आर्दो बाबी सुकर होणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितलं औदर्योगक क्रांती कद्र च्या माध्यमातून मुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालो महाराष्ट्र सरकारन प्रशासकांय सेवांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी घेतलेला प्रढाकार कौत्कास्पद असल्याचे सांगून पंतप्रधान नरद्र मोर्दो यांनी श्री

रस्ते सुरक्षा हा अतिशय महत्वाचा विषय असून भारतीय नागरिकांमध्ये आणि अभियंत्यांमध्ये याबद्दल जाणीव निर्माण करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन इंडियन रोड काँग्रेसचे महासचिव श्री संजयकुमार निर्मल यांनी केलं त्याच्या हस्ते आज नागपूर इथं शासकीय कला महाविद्यालयात रस्ते सुरक्षेविषयीची भित्तीपत्र स्पर्धा अणि प्रदर्शनाचं उद्घाटन झालं तेव्हा ते बोलत होते भविष्यात महाराष्ट्रात आणि इतर राज्यात रस्ते सुरक्षे संबंधीच्या जास्तीत जास्त स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली याप्रसंगी राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते विभागाचे सचिव श्री सी पी जोशी यांनी महाराष्ट्रात आठ हजार रस्त्यांची निर्मिती होत असल्याचं याप्रसंगी सांगितलं मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांनी ही परिषद नागपूर इथं घेण्याची संकल्पना मांडल्यानंतर श्री जोशी यांनी यावेळी त्यांचं अभिनंदन केलं

भित्तीपत्र प्रदर्शनात अब की बार हेल्मेट पहनो यारमत करो मस्ती जिंदगी नही सस्ती डोकं हेडफोननं सजवण्यापेक्षा हेल्मेटनं सजवा अशा अत्यंत आकर्षक अणि लक्षवेधी पोस्टर्स पाहावयास मिळाली प्रदर्शनातील उत्कृष्ट भित्तीपत्रांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली

राज्य आर्मण कद्र शासनाच्या र्वावध घरकूल योजनेत पात्र लाभाथ्याना घरकूल मंजूर करण्यात आले मात्र घरकूल मंजूर झालेल्या लाभाथ्याकडे केवळ त्यांची स्वतःची जागा नसल्यामुळे त्यांना घरकूल बांधता येत नव्हते

प्ढच्या पंपढयांच्या सुरक्षिततेसाठां या कायदयाची काटेकोरपणे अंमलबजावणी आवश्यक आहे त्यामुळे प्लॉस्टोक बंदोसाठी नव्या कायदयानुसार ज्यांना कायवाहीसाठी प्राधिकृत करण्यात आलं आहे त्या र्आधका यांनी याबाबत र्आधक सक्रीयता दार्खावण आवश्यक असल्याचं प्रांतपादन चंद्रपूरचे जिल्हाधिकारां डॉ